सुनावणीची नेमकी तारीख आणि न्यायपीठ जानेवारीतच निश्वित करू असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सांगितलं कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना मुदतवाढ नाकारण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केला आहे राज्यशासनानं या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीत मुख्य न्यायमुर्ती रंजन गोगोई यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत या याचिकेसंदर्भात संबधित कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे कोरगाव भीमा प्रकरणी पुणे पोलीसांनी सुरेंद्र गडलींग शोमा सेन सुधीर ढवळे महेश राऊत रोना विल्सन यांना अटक केली होती

केंद्रीय आणि राज्यसरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीसंदर्भात ही यात्रा काढण्यात आली आहे संपूर्ण राज्यभरात सरकारच्या कामगिरीची माहिती देत सुराज्य यात्रा जाणार आहे मराठवाङ्यातल्या जायकवाडी प्रकल्पासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडायला स्थानिक शेतक यांनी प्रखर विरोध केला आहे मुळा धरणातून आज जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला स्थगित करावा लागला या धरणातून एकोणीसशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात येणार होते

मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आला आपला भाग दुष्काळी जाहीर करावा अन्यथा निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही असा इशारा देत आज अकोले तालुका शेतकरी संघर्ष समितीने नदीपात्रात बसून आंदोलनाला सुरुवात केली निळवंडे धरणातून रात्री पाणी सोडले जाणार असल्याची खबर मिळताच संतप्त शेतक यांनी निषेध करत प्रवरा नदी पात्रात ठाण मांडून आंदोलन सुरु केलं आहे

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेकांना स्वतःच्या हक्काच्या घराचा लाभ होत आहे

यांसदर्भात लाभार्थी सविता बोके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जनसामान्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीच्या उद्देशान देशभरात आजपासून दक्षता सप्ताह साजरा केला जाणार आहे भ्रष्टाचाराचं निर्मूलन नवभारताची निर्मिती अशी या सप्ताहाची संकल्पना आहे विविध विभाग बँका आणि इतर संस्थांमधल्या कर्मचा यांच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञेने या सप्ताहाची सुरूवात झाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पन्नासावी पुण्यतिथी आहे अंधश्रद्वा आणि जातिभेद निर्मूलनासाठी खंजिरी भजन आणि कीर्तनाचा तुकडोजी महाराजांनी प्रभावी वापर केला भारत हा खेड्यांचा देश असल्यानं ग्रामविकास झाला तर राष्ट्रविकास होईल अशी विचारसरणी असलेल्या आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रसंताचं समाजाच्या सर्वच स्तरातून आज स्मरण केलं जात आहे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जात आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वेगवान खेळ करत दमदार पाया रचला

त्यानंतर आलेल्या कोहलीनंही धावगती धावती ठेवली